फलंदाजीत कर्णधार विराट कोहलीचं अव्वल स्थानही अबाधित

द्रमुकचे संघटक सचीव आर एस भारती यांनी ही याचिका दाखल केली आहे

तर ही याचिका राजकीय हेतूनं दाखल केली असून ती या टप्प्यावरच फेटाळून लावावी असा युक्तीवाद अतिरिक्त सॉलिस्टिर जनरल जी राज गोपालन यांनी केला न्यायालयानं मात्र या याचिकेची सुनावणी घ्यायचं मान्य केलं आणि याबाबत केंद्रीय कायदे मंत्रालय तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाला नोटीसा जारी करण्याचे निर्देश रजिस्ट्रीला दिले

औद्यागिक वसाहती आणि प्रकल्पांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना पर्यायी जागा दिल्या जातील तसंच शेतकऱ्यांच्या संमतीनं भूसंपादन केलं जाईल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे ते आज साताऱ्यांहून मुंबईला आलेल्या अर्धनग्न शेतक यांच्या प्रतिनिधींबरोबर मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते यावेळी शेतक यांच्या सर्व शंकांचं निरसन झाल्याचं त्यांनी सांगितलं सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा औद्योगिक वासहतीतल्या जमिनीसंदर्भात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तिथल्या शेतकऱ्यांनी मुंबईत सुरु केलेलं आंदोलन देसाई यांच्या भेटीनंतर मागं घेतलं लोकपाल कायदयाची अंमलबजावणी झाली असती तर राफेल घोटाळा झालाच नसता असं मत ज्येष्ठ समासेवक अण्णा हजारे यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केलं

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि भ्रष्टाचारविरोधी कायदयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपण हे आंदोलन करत असल्याचं हजारे म्हणाले

देश निरंकूश सत्तेकडे वाटचाल करत असल्याचा धोका आपल्याला जाणवतो असं ते म्हणाले भाजपा सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरो सदस्य माजी खासदार वृदा करात यांनी केला आहे त्या आज बीड ि बातमीदारांशी बोलत होत्या राज्यात दृष्काळ जाहीर केला मात्र उपाययोजना काहीच दिसत नाही महिलांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत स्थान मिळत नाही असं सांगून त्यांनी सरकारच्या अनेक योजनांवर टीका केली करात यांनी आज बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली सरकार कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर देत असल्याचं यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी म्हटलं आहे ते आज यवतमाळ िक्व रोजगार मेळाव्यात बोलत होते नोकरीशिवाय तरुण तरुणींना व्यवसायाभिमुख करणं हा मुख्य उद्देश असून कूटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी युवकांनी रोजगारक्षम होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यालगतचा समृध्दी मार्ग आदी दळणवळणाच्या सोयी निर्माण होत असल्यामुळे तिथल्या उद्योगांना चालना मिळेल पर्यायानं भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील असं येरावार यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात शिरोली शि आज पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य शिंगेशन फेडरेशननं रास्ता रोको आंदोलन केलं राज्यातल्या कृषी वीज पंप धारकांना चुकीच्या पद्धतीनं आकारली गेलेली वीज बिलं आणि पोकळ थकबाकी रद्द व्हावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शेती पंपांच्या वीज बिलातली पोकळ थकबाकी रद्द करण्याबाबतचं मुख्यमंत्र्यांचं पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं बीड जिल्ह्यातल्या आत्महत्याप्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी बी

कांबळे यांनी संवाद साधून त्यांच्या मागण्या तसचं अडचणी जाणून घेतल्या आत्महत्याप्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या ज्या कुटुंबांनी विहिर शेततळे शैक्षणिक मदत शेळीपालन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना घरकुल यासारख्या बाबींची मागणी केली त्या योजनेचा लाभ नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून द्यावा असे निर्देश कांबळे यांनी यावेळी दिले

आयसीसीनं आज ही यादी जाहीर केली चेतेंबर पुजारा तिसऱ्या तर रिषभ पंत सतराव्या स्थानावर आहे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीनं सिंगाप्रमध्ये आयोजित महिला टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या अंकिता रैनानं पटकावलं आहे

अंकितानं ही स्पर्धा जिंकत जागतिक मानांकित चार टेनिसपटूंचा पराभव करत यावर्षीचा पहिला आणि एकूण आठवा किताब मिळवला

चलन बाजारात रुपया आज घसरला

टीडीएस कापण्यातल्या हलगर्जीपणाबद्दल छोटया कंपन्यांवर मोठया प्रमाणात कायदेशीर कारवाईच्या नोटीसा बजावल्याच्या बातम्यांचं सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं खंडन केलं आहे या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणा या आणि चुकीच्या असल्याचं सीबीडीटीच्या निवेदनात म्हटलं आहे टीडीएसशी संबंधित मुंबईतल्या कार्यालयानं काही मोठया प्रकरणांमधे मर्यादित संख्येनं कारणं दाखवा नोटीसा बजावल्या आहेत या प्रकरणांमधे कर्मचा यांच्या पगारातून पाच लाख रुपयांपेक्षा आधिक कर गोळा केला असूनही तो वेळेवर आयकर विभागाकडे जमा केलेला नाही असं या निवेदनात म्हटलं आहे आम आदमी पक्ष सध्या तरी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुक लढवणार नाही पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती

दिल्ली पंजाब हरियाणा आणि गोवा या चार राज्यांमध्येच पक्षाकडून लोकसभेची निवडणुक लढवण्यासाठी उमेदवार दिले जाणार आहे मात्र महाराष्ट्रात काही जागांवर भारतीय जनता पक्षाला हरवण्याचा विश्वास वाटला तर त्या जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार केला जाईल असं प्रीती शर्मा यांनी सांगितलं सीबीआयचे हंगामी संचालक एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीतुन सरन्यायाधीश रंजन गोगोई बाहेर पडले आहेत सीबीआयच्या नवीन संचालक निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीचा एक भाग असल्यानं आपण ही सुनावणी घेऊ शकत नाही असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेल्या या याचिकेवर सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना आज सुनावणी घेणार होते विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किचित घट झाली आहे राज्यात आज सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान नागपूर ॐ नोंदवलं गेलं

नांदेड बुलडाणा सिंधूदर्ग तसंच ठाणे जिल्ह्यांत थंडीचा जोर कमी झाला आहे येत्या दोन दिवसांत राज्यात प्रामुख्यानं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे